शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या नांदेड शहरानजीकच्या किवळा साठवण तलावाचं काम जलसंपदा विभागामार्फत करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे तिहेरी तलाकला प्रतिबंध करणारं मुस्लिम महिला वैवाहीक अधिकार संरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं या विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे त्यापूर्वी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या मुद्यांवरून संसदेचं कामकाज आजही बाधित झालं लोकसभेत राफेल लढाऊ विमानाचा मुद्दा आणि विर विषयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला कॉप्रेसनं राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी लावून धरली अण्णाद्रमुक पक्षाचे सदस्य कावेरी नदीवर प्रस्तावित मेकादेतु धरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत हौद्यात उतरले तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनीही आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देत अर्थसहाय्य देण्याच्या मागणीसाठी हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली या गदारोळात सभापती सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावरही विरोधकांची घोषणाबाजी सुरुच राहील्यानं सभापतींनी कामकाज द्पारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं राज्यसभेतही अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शून्यकाळ पुकारताच अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी कावेरी पाणीप्रश्री तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली तर तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली हा गदारोळ वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं मुस्लिम महिला वैवाहीक अधिकार संरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे ते आज संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते त्रिवार तलाकची पद्धत रद्द करण्याची तरतूद असलेलं हे विधेयक राजकारणापलिकडचं असून याचा धर्माशी काहीही संबंध नसल्याचं ते म्हणाले पीडित महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचंही प्रसाद म्हणाले

राज्यात आधारभूत दरानं तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातला प्रस्ताव पणन विभागानं केंद्र शासनाकडे पाठवला आहे आधारभूत दरानं तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरु केली जाणार आहेत

शिष्यवृत्तीची थकलेली रक्कम अदा करण्यासाठी केंद्र सरकारने अडीचशे कोटी रुपयांच्या निधीला विशेष मंजूरी दिली आहे विदयापीठ अनुदान आयोग आणि आखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था यांच्याकडून शिष्यवृत्तीची रक्कम थकल्याबद्दल अनेक तक्रारी होत्या त्यामुळे विशेष निधी देण्याबद्दल निर्णय घेतला असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना सांगितलं